प्रमुख राजकीय पक्ष झंजावाती सभा प्रचारफेऱ्या वार्ताहर परिषदेच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाणे इथं झालेल्या प्रचारसभेत सांगितलं की या निवडणुकीत चूरस राहिली नसून विरोधकांमध्ये सत्तेवर येण्याऐवजी विरोधी पक्षांमध्ये कसं यायचं याचा विचार सुरु आहे त्यांच्या काल अहमदनगर जिल्ह्यात जाहीर सभा झाल्या आपल्या सरकारनं गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आघाडी सरकारच्या पंधरा वर्षातल्या कामाशी तुलना करत आघाडीच्या कामांवर टीका केली भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल वाशिम बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एक सभा घेतली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही अमरावती इथं जाहीर सभा झाली शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्ज मुक्ती दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा पूनरुच्चार त्यांनी यावेळी केला राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यात दौंड इथं महाआघाडीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत भांडुप आणि घाटकोपर इथं प्रचार सभा घेतली मुंबईतली कंत्राटं रस्त्यांची अकस्था बुलेट ट्रेन आरे वसाहतीतली वृक्षतोड आदी मुद्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करत गेल्या पाच वर्षात काय केलं याचा जाब सरकारला कोण विचारणार असा प्रश्न केला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उलंडमधल्या कार्यकारिणीनं तिथल्या मजूर पक्षासमवेत जम्मू कश्मीर मुद्यावर चर्चा केल्याचा निषेध केंद्रीय महिला अणि बालकल्याणमंत्री स्मृती जिणी यांनी केला आहे काँप्रेस पक्ष विनाकारण देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे याचं उत्तर काँप्रेस नेते राहुल गांधी यांनी द्यावं असा सवाल ज्ञाणी यांनी काल मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केला

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे

महात्मा गांधींच्या दिडशेव्या जयंतीवर्षानिमित्त त्यांच्या चिरंतन स्मृतींना उजाळा देण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत एक विशेष ठराव मांडण्यात आला आहे

भारतीय अर्तिमेशनपटांचे जनक मानले जाणारे राम मोहन यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं

जपानच्या सहकार्याने तयार झालेल्या रामायण या अर्टिमेशन पटात त्यांचा सहभाग होता त्याखेरीज रुपेरी पडद्यावर अनेक चित्रपटांमधे त्यांची अस्मिशन्स झळकली दो और दो पाँच पती पत्नी और वो कामचोर हे त्यातले काही गाजलेले चित्रपट